आकाशवाणी प्णे प्राची गावसकर प्रादेशिक बातम्या देत आहे

महाराष्ट्र प्न्हा गारठला नागप्रात पारा साडेचार अंशांवर अधिवेशन संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे आज सकाळी अकरा वाजता संसदेच्या सेन्ट्रल हॉलमध्ये दोन्ही सदनांच्या सदस्यांसमोर राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशनाला प्रारंभ होईल उद्या एक फेब्र्वारीला सरकार अंतरिम अर्थसंकल्प सादर करेल आगामी लोकसभा निवडण्कांच्या पार्श्वभूमीवर भाजपप्रणीत मोदी सरकारचा हा अखेरचा अर्थसंकल्प आहे लोकसभेच्या सभापती स्मित्रा महाजन यांनी काल संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन या बैठकीत त्यांनी केलं गांधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एक्काहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना देशभर आदरांजली अर्पण करण्यात आली नवी दिल्ली इथं राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह विविध मंत्रीगणांनी राष्ट्रपित्याला आदरांजली अर्पण केली गुजरातमध्ये साबरमती आश्रमात विशेष प्रार्थना सभेचं तसंच पोरबंदरमधील कीर्ती मंदिर इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल ग्जरात दौऱ्यावर होते दांडी इथं उभारण्यात आलेल्या दांडीयात्रा राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मृतीस्थळाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं

महात्मा गांधी म्ंबईत विधानभवनात म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला प्ष्पांजली अर्पण करून त्यांना अभिवादन केलं

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची सूत्रं दीर्घकाळ जिथून हलवली गेली असं हे ठिकाण महात्मार्जीप्रमाणेच त्यांची सावली असलेल्या कस्त्रबा सरहद्द गांधी राष्ट्रसंत त्कडोजी महाराज अन आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याचा परिसस्पर्श लाभलेला हा परिसर गांधीजींची जयंती आणि प्ण्यतिथी इथं अत्यंत साधेपणानं साजरी होते कालही इथं बापू क्टीपर्यंत प्रभातफेरी झाली क्टीसमोर दिवसभर प्रार्थना सूत्रयज्ञ पार पडला विद्यार्थ्यांनी सूतकताई केली स्वयम संस्थेनं यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतली होती त्यातील प्रत्येक शाळेतील विजेत्या तीन स्पर्धकांना काल सेवाग्रामला भेट देण्याची संधी मिळाली स्वदेशीचं स्वप्न भारतीय मनामनात जागवित अहिंसा आणि सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून ब्रिटीश साम्राज्याचा पाया डळमळीत करणाऱ्या या विलक्षण सामर्थ्यशाली महामानवाच्या वास्तव्यस्थळाला भेट देणं ही उगवत्या पिढीसाठी पर्वणीच म्हणावी लागेल

हजारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कालपासून राळेगणसिद्धी इथं उपोषणाला प्रारंभ केला लोकपाल आणि लोकाय्क्तांची तातडीनं निय्क्ती करावी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत यासह इतर मागण्यांसाठी हे उपोषण आहे त्यापूर्वी राळेगणसिद्धी इथं संत निळोबाराय मंदिरापासून यादवबाबा मंदिरापर्यंत ग्रामस्थांनी अण्णांसह रॅली काढली

ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत

त्याम्ळे या ऍट्रॉसिटी कायद्याशी संबंधित प्रकरणातील आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये ही तरतूद कायम राहिली आहे

ए बटालियनच्या पाच जवानांची निवड झाली आहे

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून काल बटालियनच्या सैनिकांनी विशेष संचलन केलं लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे यांनी संचलनाची पाहणी केली ऐक्या बटालियनचा इतिहास आणि अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

प्रभातफेरी प्रश्नमंज्षा पथनाट्य आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून क्ष्ठरोगाविषयी जाणीवजाग़ती केली जाणार आहे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मूंबईत ही माहिती दिली क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड दरम्यान पन्नास षटकांचा चौथा सामना आज हमिल्टन इथं खेळला जाणार आहे कर्णधार विराट कोहलीच्या अन्पस्थितीत रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं असून विदर्भात कडाक्याच्या थंडीची लाट आहे

राज्यातलं सर्वात कमीतापमान साडेचार अंश नागप्रात नोंदवलं गेलं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही थंडी वाढली आहे